उर्वरित चौघा दोषींनी फाशीच्या अंमलबजावणीवर स्थगिती मिळवण्यासाठी कायद्यातल्या तरत्दींचा वापर केला याच प्रक्रियेत या दोषींचं डेथ वाँरट तीन वेळा रद्द झालं फाशीला स्थगिती देण्यासाठी चौघा दोषींनी काल कनिष्ठ न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिकांवर न्यायालयांनी रात्रभर सुनावणी घेत फेटाळून लावली त्यानंतर आज पहाटे दोषी विनय शर्मा अक्षय सिंह ठाकूर मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना फाशी देण्यात आली आपल्या मुलीला सात वर्षानंतर न्याय मिळाला असून या शिक्षेमुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या पालकांनी व्यक्त केली आहे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल देशाला संबोधित केलं त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी जनता संचारबंदीच्या माध्यमातून करु या असं ते म्हणाले कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळावं असं ते म्हणाले कोरोनावर कुठलंही औषध किंवा लस उपलब्ध नाही अशावेळी संकल्प आणि संयम या दोन गोष्टी आपण पाळल्या पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सरकारनं दिलेल्या सूचना जनतेनं पाळाव्यात असं आवाहन केलं मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या जनतेला संबोधित करून अनावश्यक गर्दी टाळत घरून काम करण्याचं आवाहन केलं या आजाराचा प्रादर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे या संसर्गाला प्रतिबंध करण्यास राज्य सरकार तसंच वैद्यकीय यंत्रणा सक्षम आहे राज्यात कोणत्याही वस्तुंचा तुटवडा नसल्याचं ठाकरे यांनी सांगितलं

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला

जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला दरम्यान औरंगाबाद शहरात गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि महानगरपालिका आयुक्त आस्तिकक्मार पाण्डेय यांनी दिला आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते आजपासून शहरात हॉटेल्स पानटपऱ्याही बंद केल्या जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत हिंगोली जिल्ह्यातही गारांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाच्या लातूर तालुका शाखेच्या वतीनंही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं

आटा मिलच्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी दाभाडे यानं ही लाच मागितली होती

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या विविध तरतूदींची त्यांनी माहिती दिली